देशातील इस्पितळांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्याची राज्यसभेत खासदार डॉ विकास महात्मे यांची मागणी

गुन्हेगाराला कठोर शिक्षेची मागणी

सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच कांग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी परवानगी नाकारली

सदनाचं कामकाज पून्हा सुरू झाल्यानंतर देखील कांग्रेस द्रमूक आणि अन्य पक्षांच्या सदस्यांनी दीर्घेत उतरूण घोषणाबाजी केली याच गोंधळात अध्यक्षांनी शुन्य प्रहाराला सुरूवात केली महात्मा गांधीं विषयी भाजपा खासदारांनी अन्दगार काढल्याच्या निषेधार्थ कांग्रेस द्रम्क डावे पक्ष तृणमूल कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला दरम्यान राज्यसभेतही नागरिकत्व दुरूस्ती कायदा राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर्ड आणि संबंधीत मुद्यांवर आज विरोधकांनी गदारोळ केला तृणमुल कांग्रेसच्या डेरेक ओब्रायन यांनी स्थगनाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्ष एम व्यंकय्या नायड्र यांनी परवानगी नाकारली

त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचं इस्पितळाच्या स्त्रांनी सांगितलं

शिल्पा लांजेवार यांनी आकाशवाणीच्या वार्ताहरांशी बोलताना सांगितलं तत्पूर्वी ज्या रूग्णाला पूर्वी याच इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं त्याचे रक्ताचे नमूने निगेटिव्ह आल्यानं त्याला सूटी देण्यात आली आहे आज राज्यसभेत कोरोना विषाणुच्या प्रसारावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी श्वासा संबंधी साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी देशातील इस्पितळांमध्ये कायमस्वरूपी एक विशेष कक्ष स्थापन करण्याबाबत मागणी केली त्यांनी श्न्य काळात करोना विषाणू संबंधित मुद्दा उपस्थित केला आणि केंद्र सरकारनं करोना विषाणू पासून बचावात्मक चांगले उपाय केले आहेत असं डॉ महात्मे म्हणाले

दरम्यान सध्या मुंबई प्णे आणि सांगली इथं सहा जण रुग्णालयात दाखल आहेत

हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याच्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर एकवटला हिंगणघाट शहर बंद ठेऊन सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला ग्न्हेगाराला फाशी झालीच पाहिजे हे पेट्रोल प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी नागरिकांतर्फे यावेळी करण्यात आली या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंगणघाट येथील नागरिकांनी कारंजा चौकातून मोर्चा काढून निषेध नोंदविला आणि आरोपीला फाशीची मागणी केली शहरातील महिला तसेच नागरिकांनि निषेध करीत आपला रोष व्यक्त केला या प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याला अटक करण्यात आली आहे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी हिंगणघाट इथं प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकन जाळण्याच्या प्रयत्नाची गंभीर दखल घेतली असून दोषीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचना दिल्या तसेच या भाजलेल्या जखमी तरुणीवर योग्य ते उपचार करावेत या उपचारांचा खर्च मृख्यमंत्री वैदयकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले राज्याचे गृहमंत्री अनिल देशम्ख आज सायंकाळी पिडीतेची रूग्णालयात जाऊन भेट घेणार आहे

परिवहन भवन इथं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची आज परब यांनी भेट घेतली

या प्रस्तावास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मान्यता दिली असल्याचे बैठकीनंतर परब यांनी सांगितले

या अभियानाअंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रा दवारे मून्सिपल हायस्कूल शाळेत शालेय विद्यार्थींच्या प्रश्न मंज्षेचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा कृष्ठरोग आणि क्षयरोग अधिकारी डॉ राज पराडकर यांनी सदर रोगाबाबत माहिती देवून क्ष्ठरोगम्क्त आणि क्षयरोगमुक्त गाव निर्माण करण्याबाबत प्रतिज्ञा दिली

अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफ आय आर

ए

ए अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांतर्गत आरोप ठेवले आहेत

आय ए च्या एफ आय आर मध्ये मात्र हा आरोप ठेवलेला नाही

आय ए

आय आर मध्ये समावेश नाही

समर्थ स्टेडियम चिटणीस पार्क महाल इथं आयोजित केला आहे

स्पर्धेचे उद्घाटन सहा फेब्र्वारीला सायंकाळी रा